केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कर्मचारी राज्य विमा महामंडळ ईएसआयसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

लहान बालकांचं क्षय रोगापासून रक्षण करणारी बीसीजी लस श्वसन विकारांपासूनही रक्षण करत असल्याचं आढळून आलं आहे ही लस कोविडच्या रुग्णांसाठी विशेषतः वृद्धांसाठी उपयुक्त ठरते का याची भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था आयसीएमआरने चाचणी सुरू केली आहे मुंबईत केईएम रुग्णालय आणि महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग या बाबत अभ्यास करणार असून याला योग्य ती परवानगी मिळाली असल्याचं महापालिकेच्या पत्रकात म्हटलं आहे दरम्यान कोरोना विषाणूवरची लस या वर्षाच्या अखेरपर्यंत तयार होईल असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी वर्तवला आहे

आज गणरायाचं घरोघरी आगमनं होईल कोरोना विषाणूचा प्रादर्भाव रोखण्यासाठी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारनं सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना केलं आहे यंदा आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकींना मनाई करण्यात आली असून मंडपांमधे गर्दी न होऊ देण्याच्या सूचना मंडळांना करण्यात आल्या आहेत गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम तलावांमधे विसर्जन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला गणेशोत्सवाच्या श्रभेच्छा दिल्या आहेत सामाजिक जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली कोरोना विषाणूमुळे जिथे सगळं जग हादरून गेलं आहे तिथे याविरुद्ध एक मोठा लढा लढण्याची संधी आपल्याला मिळाली आहे यातून एक नवे समाज प्रबोधन आपण करू आणि सामाजिक भान ठेऊन यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करू असं म्ख्यमंत्री म्हणाले संपूर्ण उत्सव काळात गर्दी होणार नाही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं

मुंबई व्यतिरिक्त इतर कुठेही मंदिरं उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही दादर भायखळा आणि चेंबूर इथल्या मंदिरात जैन भाविक पर्य्रषण पर्वात प्रार्थना करू शकणार आहेत दरम्यान राज्यात गणेशोत्सवाच्या काळात मंदीरं उघडण्याची परवानगी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून घ्यावी लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे

गोगोई सेवानिवृत्त झालेले असल्यानं या मागणीत आता काही तथ्य राहिलं नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे गोगोई सरन्यायाधीश म्हणून कार्यरत असताना ही मागणी का केली नाही असं न्यायालयानं याचिकाकर्त्याला विचारलं

यामध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा कुस्तीपटू विनेश फोगाट पॅराऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता मरियप्पन थंगावेलू टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि हॉकीपटू रानी रामपाल या पाच जणांना खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे

टेनिस प्रशिक्षक नरेशकूमार तसंच भारोत्तोलक विजय मूनीश्वर यांच्यासह आठ जणांना द्रोणाचार्य जीवन गौरव तर हॉकी प्रशिक्षक ज्यूड फेलिक्स सेबस्टियन नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणासह पाच जणांना द्रोणाचार्य प्रस्कार जाहीर झाला आहे

चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाला मौलाना अबूल कलाम आझाद स्मुतीचिन्ह घोषित झालं आहे

यावर्षी खरीपाच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत साडे आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे

यंदा पाऊसही सरासरीच्या सहा टक्के अधिक होण्याचा अंदाज आहे यामुळे खरीपाचं उत्पादन वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे

कापूस पणन महासंघाच्या बैठकीत ते काल बोलत होते राज्यात यंदा कापसाची विक्रमी खरेदी झाली असून कोणत्याही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना राहू नये याची काळजी राज्य शासन आणि पणन महासंघानं घेतली असल्याचं ते म्हणाले दी कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया सीसीआयसोबत बैठक घेऊन पणन महासंघाच्या अडचणी सोडवण्यासंदर्भात मार्ग काढला जाईल असंही पाटील यांनी सांगितलं

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बाजार समित्यांचा उत्पन्नाचा स्रोत बंद होणार असून कर्मचाऱ्यांच वेतन आदी समस्या निर्माण होणार आहेत त्यामुळे केंद्रानं या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी बाजार समिती संचालकांनी केली आहे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचं काम बंद तसंच लाक्षणिक उपोषण आंदोलन केलं परभणी इथं या संपास मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव संजय तळणीकर यांनी दिली नाशिक यवतमाळ बाजार समित्यांमधले व्यवहारही काल ठप्प होते

असलम खान आणि त्यांचे मोठे बंधू एहसान खान या दोघांना गेल्या आठवड्यात कोविड संसर्गानंतर लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार त्यांचे पूत्र परिक्षित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काल प्लाइमा दान केलं यावेळी विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन डोईबोळे जिल्हाधिकारी जी श्रीकांत उपस्थित होते

ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते

उजवा कालवा झाल्यास या परिसरातल्या सर्व कोरडवाहू शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि फक्त पावसावर अवलंबून न राहता कालव्यातून पिकासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत मिळेल असं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे दरम्यान परभणी जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अडचणी तातडीने दर करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी शासन सहकाये करेल असं आश्वासन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे विद्यापीठाच्या अडचणींसंदर्भात काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत ते बोलत होते जालना इथं कौशल्य विकास अभियानांतर्गत कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे तातडीनं पाठवावा असं सामंत यांनी सांगितलं राज्य शासन आणि विद्यापीठं यांच्यात योग्य समन्वय राहावा यासाठी राज्यातल्या सर्व अकृषी विद्यापीठांनी नोडल अधिकारी नेमावा त्यामुळे प्रलंबित कामांना गती मिळण्यास मदत होईल अशी सूचनाही सामंत यांनी यावेळी केली

इतर दुकानं यादरम्यान बंदच राहतील असं या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे

दहशतवाद विरोधी पथकासह बॉम्बशोधक नाशक आणि श्वान पथकही यात सहभागी होत गणेश चतुर्थी निमित्त शासकीय सुटी असल्यानं औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीचा बाह्यरुग्ण विभाग आज बंद राहणार आहे उद्या रविवारी हा विभाग सुरु राहणार असल्याचं घाटी प्रशासनानं कळवलं आहे

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या तीन दिवसीय ऑनलाईन सोयाबीन कार्यशाळेचा काल समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते

हा साठा संशयास्पद वाटल्याम्ळे पथकानं तो तपासणीसाठी पाठवला आहे

भारतानं झिम्बावे व्हिएतनाम आणि उझेबिकस्तानचा सहज पराभव केला या स्पर्धेत भारत पहिल्या चीन दुसऱ्या तर जर्मनी तिसऱ्या स्थानावर आहे